या कंपनीनंच मेक इन इंडिया मोहिमेत अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीची निवड केली असून याबाबत फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी केलेल्या विधानाचं फ्रान्स सरकारनं खंडन केलं असल्याचं जेटली यांनी फेसब्रुकवरच्या संदेशात सांगितलं भारतीय भागीदाराची निवड करण्याचं फ्रेंच कंपन्यांना स्वातंत्र्य असतं असंही फ्रान्स सरकारच्या निवेदनात म्हटलं आहे

जम्मू काश्मीरमधल्या पूलवामा जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी मारला गेला आज सकाळी ही चकमक झाली या परिसरात आणखी दोन दहशतवादी असण्याची शक्यता असून शोध मोहीम सुरु आहे

मुंबईत राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या योजनेची सुरुवात होत आहे

एक वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते स्त्रियांचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडणाऱ्या लाजमी यांनी रुदाली एकपल चिंगारी दमन यांसारख्या उत्तमोत्तम कलाकृतींचं दिग्दर्शन केलं होतं

सरकारचं परराष्ट्र धोरण स्पष्ट असून दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी सुरु राहू शकत नाही पाकिस्ताननं भारताविरुद्ध केल्या जाणाऱ्या कारवायांना पायबंद घातला पाहिजे असंही लष्कर प्रमुख म्हणाले

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशूल्क क्रमांकावर माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी एपवर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे आज अनंत चत्र्दशी दहा दिवसांच्या उत्सवानंतर गणपतीचं आज विसर्जन होत आहे औरंगाबाद शहरातल्या संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून घरगृती तसंच सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचंही विसर्जन सुरु झालं आहे या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे

पोलीस आय्क्त चिरंजीव प्रसाद यांनी याबाबतची स्वतंत्र अधिसूचना न्कतीच जारी केली

ही रॅली उद्या सकाळी नऊ वाजता शहरातल्या महात्मा गांधी यांच्या प्तळ्यापासून निघणार आहे कार्यशाळेनं रॅलीचा समारोप होणार असून या रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेनं केलं आहे

भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल या स्पर्धेत गेल्या ब्रधवारी अ गटात झालेल्या लढतीत भारतानं पाकिस्तानचा आठ गडी राखून दणदणीत पराभव केला आज दसरा सामना बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघात होणार आहे